लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान आज सुरू आहे

याशिवाय जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग लोकसभा मतदार संघातल्या लडाख पुलवामा आणि शोपियान भागातही आज मतदान सुरू आहे

भ्वनेश्वर इथून त्यांनी प्रामुख्यानं या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पुरी जिल्ह्याचं हेलीकॉप्टरमधून सर्वेक्षण केलं

भामरागड तालुक्यातील मर्दहर गावानजीक ही हत्या करण्यात आली

तो मर्दहर येथे एका लग्न समारंभासाठी गेला होता त्यावेळी नक्षलवाद्यांनी त्याला गावाबाहेर नेऊन त्याची हत्या केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

दिछीतील जामा मशिदीच्या प्रवक्त्यानं याची माहिती दिली आहे रविवारी रात्री चंद्र दर्शन झालं नाही त्यामुळे मंगळवारपासून रमजानच्या पवित्र उपवासांना सुरूवात होईल असं या प्रवक्त्यानं सांगितलं या महिन्यात सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत मुस्लिम बांधव कडकडित उपवास पाळतात महिना अखेर ईद उल फित्रचा सण साजरा करून या उपवासांची सांगता होते

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आटपाडी तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या त्यावेळी चारा छावनी टँकर रोजगार हमीच्या कामांसह दृष्काळी उपाययोजना लवकर व्हाव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली

चारा छावण्यांसाठी आंदोलनं केल्यानंतर केवळ दोनच छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत त्यासाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत अशी तक्रारही सांगली जिल्ह्यातील ग्रामस्थांनी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

चेन्नईत दोन वर्षांपूर्वी या विजेतेपदानं सौरवला थोडक्यात हुलकावणी दिली होती

मुंबई इंडियन्सच्या या विजयामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघ स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असून सनराइझर्स हैदराबाद हा संघ उत्तम धाव गतीच्या जोरावर प्ले ऑफ मधे खेळायला पात्र ठरला आहे उद्या स्पर्धेतील पहिल्या पात्रता सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चैन्नई सुपर किंग्ज यांच्यात लढत होईल बाद फेरीची लढत तिसऱ्या स्थानावरील दिल्ली कॅपिटल्स आणि चौथ्या स्थानावरचा सनराइझर्स हैदराबाद दरम्यान बुधवारी होईल